राज्यात काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे मुंबईत आज परळ आणि कुर्ला एसटी आगारातून गाड्या बाहेर निघालेल्या नाहीत संपकऱ्यांविरुद्ध कारवाईबाबत एस टी प्रशासन निर्णय घेईल असं परिवहन मंत्री दिवाकर रावते यानी स्पष्ट केलं आहे वेतनवाढ योग्य पद्वतीनं मिळाली नाही असं ज्या कर्मचाऱ्यांना वाटतंय त्यांनी न्यायालयात दाद मागावी औद्योगिक न्यायालयात त्यांना दाद मागण्यास पूर्ण वाव आहे असेही रावते यांनी म्हटले आहे कर्मचाऱ्यांनी कामावर परतावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे सातारा जिल्ह्याच्या विविध भागातली एसटी वाहतूक बंद असून सर्व स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे फ़क्त लांब पल्ल्याच्या गाड्या धावत असून जिल्हांतर्गत वाहतूक सेवा पूर्णपणे बंद आहे

लांबच्या प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत दरम्यान बस स्थानकात मोठा पोलीस बंदोबस्त तप्तित केला आहे

या संपात एस टी कामगार सेना सहभागी नाही जिल्ह्यातल्या कळंब तुळजापूर आगारातले कर्मचारी संपावर असून उस्मानाबाद आगारात संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे भंडाऱ्यामध्ये सकाळपासूनच या संपाचा प्रभाव पाहायला मिळत आहे आहे रात्रीच्या गाड्या पहाटेपर्यंत भंडारा स्थानकावरुन निघाल्या त्यानंतर मात्र नियमित बस सेवा पूर्णपणे थांबली आहे रात्री अचानक संप पुकारल्याने प्रवश्याना या विषयी माहिती नसल्याने प्रवासी स्थानकावर आल्यावर त्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे संपाचा परिणाम धुळे परिवहन विभागात देखील काही प्रमाणात दिसून येत आहे आज पहाटेपासूनच धुळे शहर मुख्य बस स्थानक वगळता जिल्ह्यतील साक्री शिरपूर शिंदखेडा येथील एसटी डेपोतून लांब पल्याच्या गाड्या वगळता एकही बस रवाना झालेली नाही

संपाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा इ ट क नं केला आहे

संपाला नांदेड जिल्ह्यात भोकर इथं हिंसक वळण लागलं आंदोलनकर्त्यांनी दोन बसेसवर दगडफेक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

गुणवत्ता सिद्ध केलेल्या खेळाडूंच्या निवृत्ती वेतनात वाढ करण्याच्या योजनेला क्रिडामंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड यांनी मंजूरी दिली आहे

विविध जाती धर्मांची संस्कृती असलेल्या आपल्या देशाला सहिष्णुतेतून शक्ती मिळते असं सांगत प्रत्येकानं देशाबाबत निष्ठा बाळगणं हीच देशभक्ती असल्याचं माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे ते काल नागपुरात राष्ट्रीय स्वयसेवक संघाच्या तृतीय वर्ष शिक्षा वर्गाच्या समारोपप्रसंगी बोलत होते

वेग वाढवण्यासाठी यात दोन वॉटर जेट इंजिन बसवण्यात आली आहेत ही नौका अत्याध्निक नौवहन आणि संचार उपकरणं तसंच मध्यम पल्याच्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज आहे राज्यात आज अनेक ठिकाणी सकाळपासून पाऊस सुरू आहे नांदेड जिल्ह्यात सकाळपासून हलक्या स्वरुपाचा पाऊस सुरू आहे शेतकरी हळद कापूस सोयाबीन मूग उडीद आदी पिकांच्या पेरणीला सुरुवात करत आहेत या पावसामुळे जिल्ह्यात वॉटर कप स्पर्धेत तयार केलेली जलसंधारणाची तळी भरत आहेत